आगामी काळात भारतात विश्वत्तिः ग्रामीण भागात आणखी वैद्यकीय महाविद्यालयं सुरू कळी जातील असं तर्किणाल महत्त्वाच्या आव्हानांना सामोरं जाण्यावर विचार करण्यासाठी तुम्ही जगातल्या विद्वानांना एकत्र आणलं आहक्रिशा शब्दात त्यांनी जीसीएएम ची प्रशंसा कली सुरुवातीला बिल गर्ट्झ यांनी संपूर्ण चर्चासत्राच्या आखणीबाबत माहिती दिली

या सरावातून दर्शन होत असल्याचं रस्तिल्ड्स यांनी म्हंटल आह विगालचा उपसागर आणि अरबी समुद्र या क्षक्रीत होणारा हा नौदल सराव या वर्षी नॉन कॉन्टॅक्ट एट सी या पद्धतीनव्रिणार आहा आ नौदल सरावामुळ अिहभागी दर्शाच्या नौदालांमधील समन्वय अधिक बळकट होईल

फारुख अब्दल्ला सक्तवसुली संचालनालयानं जम्मू कश्मीर क्रिक्ट्र असोसिएशन गैरव्यवहार प्रकरणी नॅशनल कॉन्फरन्सचप्रिमुख फारुख अब्दुल्ला यांची काल श्रीनगर इथल्या कार्यालयात चौकशी क्ली

याबरोबरच हरिष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलक्षी नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार